प्रणव मुखर्जी देशाचे माजी राष्ट्रपती ज्येष्ठ राजनितीज्ञ भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं काल संध्याकाळी दीर्घ आजरानं निधन झालं

तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती तेव्हापासून ते जीवरक्षक प्रणालीवरच होते काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली

प्रणव मुखर्जी गेली पाच दशकं भारतीय राजकारणात सक्रीय होते अर्थ परराष्ट्र व्यवहार संरक्षण अशा अनेक महत्त्वाच्या मंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला

भारतीय राजकारणातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व असा लौकिक मिळविलेले प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे मुखर्जी यांच्या निधनानं एका युगाचा अंत झाला आहे मुखर्जी यांनी प्राणपणानं देशाची सेवा केली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे मुखर्जी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं देशाच्या विकासाच्या वाटचालीत अमिट ठसा उमटवला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे रशियाचा सच्चा मित्र असं संबोधन करत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं अशा शब्दात त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या नेपाळने आपला जवळचा मित्र गमावल्याची भावना नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओली यांनी व्यक्त केली आहे

मुखर्जी यांच्या सन्मानार्थ बांग्लादेशात उद्या बुधवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखावता घोषित करण्यात आला आहे दक्षिण आशियातले अतिशय प्रतिभावान नेते असलेल्या मुखर्जी यांचं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे मुखर्जी अंत्यदर्शन दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी आज सकाळपासून राजाजी मार्ग ठेवण्यात आलं आहे सकाळी सव्वा नऊ ते सव्वा दहा अतिमहत्वाच्या व्यवक्ती सव्वा दहा ते सव्वा अकरा महत्वाच्या व्यवक्ती तर सव्वा अकरा वाजल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे

सभागृहात येताना सर्व सदस्यांची चाचणी करण्यात येईल तसंच सुरक्षित अंतराचे नियम पाळून आसन व्यवस्था करण्यात येणार आहे

अनेक राज्यांनी विद्यथ्यांसाठी निशुल्क प्रवास व्यवस्था केली असून गरजू विद्यार्थ्यांसाठी आय आय टी च्या आजी माजी विद्यार्थ्यांनी उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोचण्यासाठी एका पोर्टलच्या माध्यमातून वाहन सेवा देऊ केली आहे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत जे ई ई नीट परीक्षा दरम्यान जे ई ई आणि नीट परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष उपनगरी रेल्वेद्वारा प्रवास करण्याची परवानगी दिली आहे

परीक्षेचं प्रवेश पत्रक दाखवून आपल्या पालकांसोबत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी प्रवास करता येईल या व्यतिरिक्त अन्य कोणीही रेल्वे स्थानकावर येऊन गर्दी करू नये अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन होणार आहे यंदाच्या संपूर्ण उत्सवावरच कोरोनाचं सावट होतं त्यामुळं राज्यात कुठेही गणेशोत्सवादरम्यान दिसणारा नेहमीसारखा जल्लोष दिसला नाही

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी विसर्जन स्थळावर आरती करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे पूण्यात मानाच्या पाचही मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी यंदा श्रींच्या मूर्तीचे विसर्जन मंडप किंवा मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय टपाल खाते टाळेबंदीच्या काळात भारतीय टपाल खात्याने बजावलेल्या सेवेची केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी प्रशंसा केली आहे बिहार मधील अनेक प्रकल्पांचा उद्घाटन तसंच कोनशीला समारंभ रविशंकर यांच्या हस्ते काल दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला त्या वेळी ते बोलत होते

मुंबईतील केम्प्स कॉर्नर भागातील पारसी अग्यारीत वार्षिक प्रार्थना करण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका पंचायती तर्फे दाखल करण्यात करण्यात आली होती धारावी पुनर्विकास आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने नव्याने निविदा मागवण्याच्या निर्णयाविरुद्ध धारावीवासियांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष राजू कोरडे यांनी सांगितलं

पुढील तीन दिवसात देशाच्या उत्तर ईशान्य आणि दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे किनारपट्टी भागात मासेमारीला न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे